करवाढीच्या प्रस्तावानंतर इंधन दर वाढले

पुरामुळे मुंबई गोवा मार्गावरील वाहतुक थांबवली

यावेळी त्यांनी अर्थसंकल्प आणि विकासाच्या वाटचालीसंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी तेलंगणात सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ केला भाजपा सदस्य नोंदणी कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे केंद्रात सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमतानं भाजपाचं सरकार सत्तेवर आलं असं प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल पुण्यात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी केलं नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ठाण्यात उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी संपर्कमंत्र्यांच्या हस्ते भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला

हे राजीनामे मंजूर झाल्यास तिथलं सरकार अल्पमतात येईल डुंधनदर अंदाजपत्रकात पेट्रोल आणि डिझेलवर करवाढ प्रस्तावित होताच कालपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत

नीख मोदी पंजाब नॅशनल बँकेची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याकडून सात हजार तीनशे कोटी रूपये व्याजासहीत वसूल करावेत असा आदेश पुण्यातल्या ऋण वसूली न्यायाधिकरणाने काल दिला आर्थिक फसवणूक करणाऱ्या नीरव मोदीच्या विरोधातील दाव्यात पुणे येथील ऋण वसूली न्यायाधिकरणाने दिलेला हा पहिलाच निकाल आहे साखर साखर कारखान्यांपुढे डोंगराएवढ्या अडचणी असून त्यावर मात करण्यासाठी कारखाने व्यावसायिक पद्धतीने चालवण्याची गरज असल्याचे मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी काल पुण्यात व्यक्त केलं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे आयोजित साखर परिषदेत ते बोलत होते

कुरखेडा महाराष्ट्रदिनी गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा लेंडारी गावादरम्यान झालेल्या भूसुरुंगस्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रेणेनं आपल्या हाती घेतला आहे त्याबाबतचा हा वृत्तांत

जिल्हा पोलिस येत्या दोन तीन दिवसात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे तपासासंबधी सर्व दस्त्ऐवज सुपूर्द करणार आहेत देशातील काही महत्वाच्या नक्षल घटनांचा तपास करण्याचं एनआयएनं स्वतच ठरविलं आहे छत्तीसगड आणि झारखंडमधील घटनांचाही तपास ही यंत्रणा करणार असून आता गडचिरोलीतील जांभूळखेडा स्फोटाच्या तपासात एनआयएने लक्ष घातलं आहे

भूसुरुंगस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्षच अडकल्यानं खळबळ माजली आहे

दोन महिन्यात या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जलसंधारण सचीव अविनाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील या समितीला देण्यात आले आहेत पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल नातेपुते इथं तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल इंदापूर तालुक्यातील सराटी इथं होता आज दोन्ही पालख्यांचा गोल रिंगण सोहळा रंगणार आहे शरद पवार राज्यातील आगामी विधानसभा निवडण्कांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पक्षाच्या विविध शाखांच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ या बैठकांना हजर होते

या रोपवनात वनविभागाच्या वतीनं बांबू सेटम तयार करण्यात येत आहे ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते काल या बांबू सेटमचे उद्घाटन करुन वृक्ष लागवड करण्यात आली बांबू सेटममुळे बांबूच्या विविध प्रजातींची सामान्य नागरिकांना ओळख होऊन रोजगाराभिमुख वापर करण्यास मदत होणार आहे कुषीमंत्री कृषीज्ञान विद्यापीठाच्या चार भिंतीच्या आत बंदिस्त राहू नये विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आपलं ज्ञान कृषी विभागाशी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवावं असे निर्देश कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी काल दिले

डॉक्टर आत्महत्या खटला डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या तीन महिला डॉक्टर्सची तुरुंगात चौकशी करायला काल विशेष न्यायालयानं परवानगी दिली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं न्यायालयाकडे याबाबत परवानगी मागितली होती

आमदार गुन्हा नोंद परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरचे आमदार विजय भांबरे यांच्या विरुद्ध महानगर पालिका अधिका याला मारहाण प्रकरणी गृन्हा नोंदवण्यात आला आहे एका स्थानिक शाळेच्या मिळकत कर आणि पाणीपट्टी संदर्भात घरी चर्चेसाठी बोलावून मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे परिवहन मंत्री एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणं अनिवार्य करण्यात आलं आहे

वर्गणीदारांनी ती आपल्या कार्यालयातून घ्यावीत असं आवाहन महालेखाकार कार्यालयानं केलं आहे

घरकुल गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र आणि राज्य सरकारच्या गृह निर्माण योजना सक्षमपणे राबवून अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गरीबास घरकुल देणाचा प्रयत्न राहील असं प्रतिपादन अहमदनगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले अहमदनगर महानगरपालिकेअंतर्गत पंतप्रधान आवास योजनाच्या घरकूल सोडतीच्या शुभारंभ प्रसंगी ते काल बोलत होते यवतमाळ हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची या योजनेची यवतमाळ जिल्ह्यातील आढावा बैठक काल जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली आपल्या तालुक्यातील बचत गटांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी तहसीलदारांनी पुढकार घ्यावा तसंघ त्यांना प्रोत्साहित करावं असं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी दमदार शतकं झळकावली

आता उपांत्य फेरीत भारताची न्यूझीलंडशी तर ऑस्ट्रेलियाची इंग्लंडशी लढत होणार आहे हवामान राज्यात कोकण वगळता इतर भागातला पाऊस काहीसा ओसरण्याची चिन्ह दिसत असताना काल पावसानं पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा चांगलाच जोर धरला

पुण्यासह अनेक ठिकाणी दिवसभर अधून मधून जोरदार सरी हजेरी लावत होत्या अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस सुरू असून मुळा नदीवरील आंबित धरण आणि पिंपळखांड प्रकल्प भरला आहे सध्या पिंपळगावखांड धरणातून दोनशे क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे विदर्भातही अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणीच पाऊस झाला कोकणात पावसाचा जोर कायम होता सह्याद्रीच्या घाटांमध्ये काल मुसळधार वृष्टी झाली पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या कोकण सीमेवर झालेल्या या पावसामुळे कोकणातल्या नद्यांना पूर आले रत्नागिरी जिल्ह्यात खेडमधली जगबुडी आणि चिपळूण शहरातून वाहणारी वाशिष्ठी या दोन्ही प्रमुख नद्यांनी काल सायंकाळी धोक्याची पातळी ओलांडली त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक थांबवण्यात आली आहे जिल्ह्यातला पंधरामाड भागातला धूपप्रतिबंधक बंधारा समुद्राच्या उधाणानं काल दुपारी कोसळला चिपळूणमध्ये काही भागात पाणी शिरलं

वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं तिवरे धरण दूर्घटनेतील अजून बेपत्ता असलेल्या चौघांचा शोध घेण्यात व्यत्यय येत आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजही कोकणात सर्वत्र पाऊस पडेलसमुद्र खवळलेला राहील पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकण आणि पश्विम महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार सरी येऊ शकतात विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे